अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द नाट्य आणि साहित्य सम्मेलनांबरोबरच आयपीएल सारख्या क्रीडा स्पर्धाही पुढे ढकलल्या कोरोना संकटामुळे गुंतवणुकदारांना लाखोचा फटका विक्रमी घसरणीमुळे शेअरबाजारातले व्यवहार पाऊण तास

शाळा बंद कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला असून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संध्याकाळी याबाबतचं निवेदन विधानसभेमध्ये केलं

मात्र शालेय परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विचाराधीन आहे राज्यातील व्यायामशाळा जलतरण तलाव नाट्य आणि चित्रपटगृहंसुद्धा काल रात्रीपासून बंद ठेवण्यास सुरुवात झाली आहे महानगरातील मॉल सुरू राहतील पण लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे कंपन्या तिर आस्थापनांनी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन सरकारनं केलं आहे राज्यात आपत्कालीन कायदा लागू करण्यात आला असून रेल्वे आणि बस सेवा मात्र अत्यावश्यक म्हणून सुरु राहणार आहेत सार्वजनिक सुटीहि जाहीर करण्यात आलेली नाही याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन सरकारनं केलं आहे साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू झाला याचा अर्थ राज्यात साथीचा उद्रेक झाला असा नाही तो होऊ नये यासाठीची ही उपाय योजना आहे लोकांनी घाबरू नये काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे

राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनानं कंबर कसली असून अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा आारा देण्यात आला आहे प्ण्यात अस्वच्छता करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेधर मोळक यांनी आकाशवाणीला याबाबत माहिती दिली

दरम्यान विलीत अडकलेल्या विर भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी एअर विडियाचं एक विमान आज परत तेलीला जाणार आहे

हिंगणा ब्रिं होणारं विदर्भ साहित्य संमेलनही तूर्तास रद्द करण्यात आलं आहे सिनेट रद्द सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाची आज होणारी अधिसभा अनिश्वित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं कुलसचिवांनी काल जाहीर केलं

सरकारी आवाहन आणि आदेश पाळून काही ठिकाणच्या जत्रा रद्द झाल्या पण काही ठिकाणी आदेश धाब्यावर बसवून कार्यक्रम सुरु आहेत त्याबाबतचा आमच्या ठीकाठीकाणच्या बातमीदारांनी टिपलेला हा वृत्तांत

पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानतर उरूस समितीन संदल कुराण पठण ध्वज चढविणे असे फक्त धार्मिक विधी पार पाडले वाशिम जिल्ह्यात उमरी इथला यात्रा महोत्सव तसंच बंजारा समाजाचा देशातला सर्वात मोठा असलेला पोहरादेवी इथला रामनवमीचा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातली बावधनची भैरवनाथ यात्रा काल झाली पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बगाड म्हणून ख्याती असलेल्या या मिरवणकीला चक्क हजारो भाविक उपस्थित होते तर अहमदनगर जिल्ह्यातील मढी इथल्या कानिफनाथ यात्रेलाही कालपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली

वाढीव महागाई भत्ता या महिन्यापासून लागू होणार आहे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

कोरोना प्रतिबंधाच्या विषयावरही या बैठकीत चर्चा झाली अर्ज राज्यसभेच्या सात जागांसाठी राज्यातून विविध पक्षांचे सातच अर्ज दाखल झाले असले तरी एक अपक्ष रिंगणात उतरल्यान उत्सुकता वाढली आहे अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली

ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते सरकार सर्वासाठी काम करत असताना मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप निराधार असल्याचं पवार म्हणाले महाविकास आघाडीचं सरकार राज्यातल्या कोणत्याही भागावर अन्याय होऊ देणार नाही असं स्पष्ट करून उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाङ्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर समुद्दी महामार्गातली वित्तीय जोखीम कमी करण्यात आपलं सरकार यशस्वी झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र अर्थसंकल्पातील तरतुदी काही वेगळेच सांगतात त्यामुळे अर्थमंत्र्यांचं हे उत्तर योग्य नाही असं सांगत सर्व विरोधी सदस्यांसह सभात्याग केला दरम्यान औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामांतर करण्याची शिफारस करणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेला ठराव काल विधानसभेनं एकमतानं मंजूर केला

राज्यातले अनेक उद्योग बंद पडत चालल्यामुळे बेरोजगारीमध्ये वाढ झाली आहे यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासंबधी राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते वाजवी दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी आता एमआयडीसीच वीज वितरणाचा परवाना घेणार असून त्या माध्यमातून कमी दरात उद्योगांना वीज देण्यात येईल अशी माहितीही देसाई यांनी विधान परिषदेत दिली

लातूर वृक्ष संघटनेच्या सदस्यांसोबत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्यासह अनेकजण यात सहभागी झाले पंढरपुरात उत्पात मंडळींचा पारंपरिक लावणी उत्सवाची काल सांगता झाली या उत्सवाला दिडशे वर्षांची परंपरा आहे